कॅबिनेट सचिव आरोग्य मंत्रालयाचे सचिव या बैठकीत सहभागी झाले होते

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळानं हा खुलासा केला आहे याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याविषयी विद्यार्थी आणि पालकांना अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल असं मंडळानं कळवलं आहे दरम्यान सीबीएसईची इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वस्तुनिष्ठ पद्धतीच्या तत्त्वानुसार जाहीर करण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे

लातूर जिल्ह्यातल्या सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या कामासंदर्भात काल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सातत्यानं पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या लातूर जिल्ह्यासाठी पाटबंधारे प्रकल्पांची कामं मार्गी लावण्याबरोबरच पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले लासरा बराज मधलं अतिरिक्त पाणी रायगव्हाण प्रकल्पात वळवण्याच्या योजनेचा नव्यानं अभ्यास करून याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पाटील यांनी दिले लातूर जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या कामाना गती देण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांनी जलसंपदा मंत्र्यांचे आभार मानले आहेत

यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते

सदर परीक्षा या आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणं आवश्यक आहे त्यामुळे परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास सादर करावा असं देशमुख यांनी सांगितलं

उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या आणि परवा या वादळाच्या प्रभावानं पाऊस पडेल मात्र या काळात वादळ महाराष्ट्राच्या किनार्यापासून द्र जाणार असल्यानं पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील दरम्यान चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला किनार्यालगतच्या भागात सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत